काल नवी मुंबईत खारघर इथं झालेल्या प्रचारसभेत त्यांनी हे वक्तव्य केलं या ग्न्हेगारांना मदत क्णी केली आणि त्यांच्यातले संबंध व्यापारी आहेत की आणखी काही आहे असं लोक विचारतात असं मोदी म्हणाले यात दोषी असलेले लोक असंबद्ध मुद्दे उपस्थित करुन लक्ष इतरत्र वळवण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यांच्या गैरकृत्याचा जाब जनता त्यांच्याकडून मागणार असं मोदी म्हणाले महाराष्ट्र आणि हरियाणातल्या विधानसभा निवडणूकांसाठीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून सर्वच राजकीय पक्षांचे महत्वाचे नेते विविध मतदारसंघात लागोपाठ सभा घेत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल महाराष्ट्रात अकोला जालना आणि खारघरमध्ये प्रचारसभा घेतल्या महाराष्ट्र हे देशाला पाच अब्ज अर्थव्यवस्था करण्यासाठी इंजिनसारखं काम करत असून देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे समीकरण देशाला आणि महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्यासाठी आहे असंही ते म्हणाले मुंबई महानगर क्षेत्रातला पनवेल बेलापूर पेण एरोली कल्याण डोंबिवली आणि ठाणे हे वेगानं विकसित होत असेलेले भाग आहेत असंही ते म्हणाले सरकार या क्षेत्रातल्या विकासासाठी आणि रोजगार निर्मिती तसचं आर्थिक प्रगतीसाठी कटीबद्ध आहे असंही त्यांनी सांगितलं ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि राजस्थानचे म्ख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही काल म्ंबईत एक पत्रकार परिषद घेतली भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार हे सक्तवसूली संचालनालयाचा आणि सीबीआयचा गैरवापर विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या चौकशांचा आरोप त्यांनी यावेळी केला राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडमध्ये एका प्रचारसभेत बोलतांना सरकार शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत देण्यात अपयशी ठरलं असल्याचा आरोप केला शिवसेना पक्षप्रम्ख उदधव ठाकरे यांनी काल कणकवली इथं प्रचारसभा घेतली नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशावर जोरदार टीका करत त्यांनी भाजपाला राणे यांच्यापासून सावध राहण्याचा ईशारा दिला परवाच नारायण राणे यांनी त्यांच्या स्वाभिमान पक्षाचं भाजपात विलीनिकरण केलं होतं हरियाणामध्ये ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि तोशाम मतदार संघातले उमेदवार किरण चौधरी यांनी विविध भागात प्रचार फेऱ्या काढल्या त्यांनी आलामपूर दर्यापूर आणि डांगखूर्द भागात मतदारांशी संपर्क साधला हरियाणातली राजकीय परिस्थिती बदलत असून भाजपापासून समाजातले सर्वच घटक नाराज असून हरियाणात काँग्रेस सरकार बनवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

या सर्वच जागांसाठी सगळ्याच पक्षांनी जोरदार प्रचार स्रू केला आहे हरयाणात मुक्त वातावरणात निवडणुका होण्याकरता चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे सुमारे तीन हजार मतदान केंद्रं संवेदनशील तर शंभर मतदान केंद्रं अतिसंवेदनशील आहेत असं मुख्य निवडणूक अधिकारी अनुराग अग्रवाल यांनी सांगितलं या ठिकाणी केंद्रिय निमलष्करी दलाचे जवान तसंच बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी नेमले जातील अशी माहिती त्यांनी दिली बिहारमधे भाजपा जनता दल संयुक्त आघाडी आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री नीतीश क्मार यांच्या नेतृत्वाखालीच लढवेल असं भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे

केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज वाराणसी इथल्या बनारस हिंद् विश्वविद्यालयात होणाऱ्या दोन दिवसीय आतंरराष्ट्रीय परिषदेच उद्घाटन होणार आहे या परिषदेचा विषय देशाच्या भविष्यात ग्प्त काळातल्या विक्रमादित्य यांच्या राजवटीचा संबंध आणि भूमिका असा आहे परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी उतर प्रदेशचे म्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे प्रम्ख पाहणे असतील केंद्रिय मंत्री डॉ महेंद्रनाथ पांडे यांच्यासह या परिषदेला देशविदेशातले अनेक राजकीय विचारवंत उपस्थित राहणार आहेत

एच डी आय एलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राकेश वाधवान त्याचा मुलगा सारंग आणि पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष वर्यम सिंग या तिघांना काल महानगर दंडाधिकारी एस जी शेख यांच्याप्ढं हजर करण्यात आलं त्यानंतर सक्तवस्ली संचालनालयानं मनीलाँड्रिंग कायद्याखाली वाधवान पिता पुत्रांना ताब्यात घेण्यासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली न्यायालयानं त्यांना आवश्यक औपचारिकता पूर्ण करायला सांगत कामकाज तहकूब केलं आणि पुढची तारीख दिली राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून फिलिपाईन्स आणि जपानच्या सात दिवसांच्या दौऱ्यासाठी जाणार आहेत

त्यानंतर राष्ट्रपती जपानला रवाना होतील जपानचे सम्राट नारुहितो यांच्या राज्यभिषेक सोहळ्यात राष्ट्रपती सहभागी होतील अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश क्मार यांनी दिली भारत आणि मालदीव यांच्यातल्या व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय व्यापार जगताशी समन्वय करण्याचं आवाहन मालदीवनं केलं आहे मालदीवची राजधानी माले इथं इंडियन एक्स्पोचं आयोजन केलं आहे त्याचं उद्धाटन काल मालदीवचे आर्थिक व्यवहारमंत्री फय्याझ इस्माईल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते सहकार्याच्या क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी भारत आणि मालदीवच्या अर्थव्यवस्थेमधे प्रचंड क्षमता आहे असं त्यांनी सांगितलं वैद्यकीय पर्यटन आणि अन्नप्रक्रिया उद्योगाच्या क्षेत्रात सहकार्याला भरपूर वाव आहे असं ते म्हणाले चेन्नई इथं कालपासून राष्ट्रीय कनिष्ठ स्क्वाश अजिंक्यपद स्पर्धेला स्रुवात झाली

भारताच्या या विजयात शिलानंद लाक्रानं दोन तर दिलप्रित सिंग गरुसाहिबजीत सिंग आणि मनदीप मोर यांनी प्रत्येकी एका गोलचं योगदान दिलं

सर्वोच्च न्यायालयानं रामजन्मभूमी बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणाची सुनावणी काल संपवली मात्र त्यावरचा निर्णय राखून ठेवला आहे